या सप्ताहाचा उपयोग वर्षभर व्हायला हवा तसंच पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेचाही सन्मान करायला हवा असंही ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना केली जात असेल तर जनता सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी व्यक्त केली आहे ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते त्या प्स्तकाच्या प्रकाशनावर आणि विक्रीवरही तत्काळ बंदी घातली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली मोदी सरकार ज्या प्रकारे कायदे करत आहेत त्यात जनहित नसून कुठल्यातरी एका विशिष्ट धर्माच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे देशात विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत जेएनयूसारख्या देशाच्या नामांकित विद्यापीठात हिंसाचार घडत आहे त्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेत असे कधीही घडले नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची त्लना कदापि शक्य नसल्याची टीका त्यांनी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं चुकीचं असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात प्रकाशित झालेल्या आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाबाबत महाराष्ट्रात अनेक स्तरांतून प्रतिक्रिया उम त आहेत त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी वार्ताहर परिषदेत संजय राऊत यांनी भूमिका मांडली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे मात्र शिवाजी महाराजांशी त्यांची तूलना करणे हा महाराष्ट्राचा आणि छत्रपतींचा अपमान आहे असंही ते म्हणाले याप्रकरणी भाजपानं आपली भूमिका स्पष् करावी तसंच शिवरायांच्या भाजपावासी वंशजांनीही या घ नेचा निषेध करुन राजीनामे दयावेत असं आवाहन राऊत यांनी केलं आजके शिवाजीःनरेंद्र मोदी या प्स्तकात भाजपानं छत्रपती शिवरायांची तुलना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी करून शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे याविरूदध काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्या राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहेत असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज सांगितलं मुंबईत आपण स्वतः कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून छत्रपती शिवरायांची बरोबरी नरेंद्र मोदी यांच्यासोबत करणाऱ्या लेखक जय भगवान गोयल यांचा शिवसेनेच्या कोल्हापूर शहर कार्यकारणीनं आज निषेध केला या पुस्तकाच्या लेखकानं जाहीर माफी मागावी ज्या पक्षाच्या कार्यालयात या प्स्तकाचं प्रकाशन झालं त्या पक्षाच्या अध्यक्षांनी जाहीर माफी मागावी आणि प्स्तकावर बंदी घालावी अशी जोरदार मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली या जिल्ह्यात भाजपाला सतेबाहेर जावं लागलं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्रित येऊन सता स्थापन केली शिवसेनेच्या कालिंदी पवार या अध्यक्ष झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर हे उपाध्यक्ष झाले महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार बिनविरोध विजयी झाले जिल्हा परिषदेच्या इतिहासात शिवसेनेला प्रथमच अध्यक्षपद मिळालं आहे

त्यामध्ये वाशिम पंचायत समिती अन्सूचित जाती साठी महिला राखीव रिसोड सर्वसाधारण महिला मालेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग मंगरुळपीर सर्वसाधारण कारंजा लाड सर्वसाधारण महिला मानोरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण निघाले मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज नव्या उच्चांकावर बंद झाले

जागतिक आणि देशातल्या बाजारात असलेलं सकारात्मक वातावरण यामुळे शेअर बाजारात तेजी राहिल्याचं सुत्रांनी सांगितलं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला पहिला सामना उद्या मुंबईत वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे द्रपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल आकाशवाणीवरुन द्पारी एकपासून या सामन्याचं थेट समालोचन प्रसारित केलं जाईल रात्री दहा वाजेपर्यंत किंवा सामना संपेपर्यंत ते चालू राहील

सिंध्दुर्गनगरी इथं क्रीडा प्रबोधिनी उभारण्यासाठीचा आराखडा तयार करून एक स्सज्ज आणि सुंदर क्रीडा प्रबोधिनी उभारली जाईल यासाठी क्रीडा विभागानं त्वरित कार्यवाही करावी अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी यांनी प्रशासनाला दिल्या सिंधुदर्गनगरी इथल्या नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आज झाली त्यावेळी पालकमंत्री सामंत बोलत होते महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्याबद्दल क्स्तीगीर हर्षवर्धन सदगीर याचं आज म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं हर्षवर्धन यानं मंत्रालयात जाऊन ठाकरे यांची भेट घेतली अहमदनगरमध्ये प्रत्यक्ष युदधाचा थरार नागरिकांना आज अनुभवायला मिळाला के के रेंजमध्ये ही युदधाची प्रात्यक्षिकं आयोजित केली होती

यावेळी लष्करातल्या वरिष्ठ अधिकार्यांसह नागरिकांनीही जवानांचं कौत्क केलं ब्लडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या वतीनं आयोजित आमदार चषक व्हॉलिबॉल स्पर्धेत अकोला संघानं विजेतेपद तर बुलडाणा संघानं उपविजेतेपद पटकावलं दिवसरात्र सुरू असलेल्या या स्पर्धेच्या विजेत्याला तेहतीस हजार तीनशे तेहतीस रूपयांचं पारितोषिक देण्यात आलं

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भाच्या संपूर्ण भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घ झाली असून राज्याच्या उर्वरित भागातलं किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते